कर आणि इतर महसूल देयक सुविधा निवृत्तवेतन देयक आणि लघू बचत योजनांचा यामध्ये समावेश आहे या निर्णयामुळे खासगी बँकांच्या ग्राहकांना फायदा होईल बँकांमधली स्पर्धा वाढेल आणि ग्राहक सेवांचा दर्जा वाढण्यास मदत होईल या निर्णयानंतर रिझर्व्ह बँक खासगी क्षेत्रातल्या बँकांना सरकारी कामकाजाचे अधिकार बहाल करु शकते

हे दर आजपासून लागू होत असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक ताण वाढणार आहे फेब्रुवारी महिन्यात तीन वेळा एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली याअंतर्गत शेतीच्या सातबारा उताऱ्यावर पती पत्नीचं नाव लावण्याबरोबरच मालमत्तेवरही पती पत्नीचं नाव लावण्याची मोहिम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवरही महिला मेळावे प्रदर्शनं आदींचं आयोजन करुन या अभियानाचा प्रारंभ करण्यात येईल अभियानात उत्क्रष्ट कामगिरी करणारे जिल्हे तालुके आदी विविध घटकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं

जिल्हा दक्षता आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी जिल्ह्यातल्या प्रलंबित असलेल्या प्रकरणाची माहिती दिली

ही मदतीची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार असल्याचं जिल्हा प्रशासनान सांगितल

तर कोचिंग क्लासेसमध्ये कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न करणं शहरात विनामास्क फिरणं आणि रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांवरही कारवाई करत सव्वा लाख रूपयांचा दंड वसूल केला पालिका प्रशासक आस्तिकक्मार पांडेय यांच्या निर्देशान्सार नागरी मित्र पथकांकडून ही कारवाई केली जात आहे

निवासी विद्यालयात इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची ही पहिलीच घटना आहे जिल्हा आरोग्य विभागानं याची गंभीर दखल घेतली असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतलकुमार जाधव हे आरोग्य पथकासह अंत्रोळीला रवाना झाले आहेत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व शाळा सात मार्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे

यावेळी पोलिसांनी घातपाती साहित्य जप्त केलं नक्षलवाद्यांच्या कॅम्पसंदर्भात पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर विशेष अभियान पथक आणि विशेष कृती दलाच्या जवानांनी ही कारवाई केली या परिसरातले सर्व नक्षलवादी पळून गेल्याच पोलिसांनी सांगितलं